राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशनास सुरुवात होणार आहे आज पहिल्या दिवशी आर्थिक पहाणी अहवाल सादर केला जाईल

कोविडच्या पार्श्वभूमीवर सभागृहात प्रथमच संसद सदस्यांची आसन व्यवस्था बदलली असून ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी बसणार आहेत

तर उर्वरित सदस्यांना लोकसभा आणि राज्यसभेच्या कक्षांमध्ये बसवलं जाणार आहे लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज सुरळीत चालावे या उद्देशाने सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे तर राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू यांनी रविवारी वरिष्ठ सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे

संयुक्त राष्ट्र लस जगातल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये भारताने मोठी भूमिका बजावावी असं आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलं आहे भारताची लस उत्पादन क्षमता ही जगातील सर्वात जमेची बाजू असल्याचे गुटेरस यांनी म्हटलं आहे जागतिक लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा भारताकडे उपलब्ध आहे असा विश्वास गुटेरस यांनी व्यक्त केला आहे

ते काल कोविड संदर्भातील उच्चस्तरीय मंत्रीगटाच्या बैठकीत द्रदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते

प्रदीप व्यास यांनी काल दिली

यातून दुर्लक्षित आजारांविरोधात लढण्यासाठीची एकजूट अधोरेखित केली जाईल जगातल्या प्रत्येक पाच लोकांमागे एक व्यक्ती ही या आजारांनी ग्रस्त आहे

बीटिंग द रिट्रीट प्रजासत्ताक दिनाच्या चार दिवसांच्या सोहळ्याचा समारोप आज नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक विजय चौकात बीटिंग द रिट्रीट या कार्यक्रमानं होणार आहे भारतीय धून ही यंदाच्या बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचं मुख्य आकर्षण असणार आहे

बीटिंग द रिट्रीट सोहळ्यातली पहिली धून ही सुवर्णमहोत्सवी विजय धून म्हणून सादर केली जाईल

तर सारे जहां से अच्छा या लोकप्रिय गीताच्या धून प्रस्तुतीनं सोहळ्याचा शेवट होणार आहे बीटिंग रिट्रीट ही एक जुनी सैन्य परंपरा आहे संध्याकाळी युद्ध समाप्तीचा बिग्ल वाजल्यावर युद्ध थांबवून सैनिक युद्ध भूमीवरून परतायचे

आंतरराष्ट्रीय मालवाहतूक उड्डाण आणि महासंचालनालयाच्या विशेष परवानगीने सुरू असलेल्या विमान उड्डाणांवर हे निर्बंध लागू नसतील अत्यावश्यक कारणांसाठी मात्र काही आंतरराष्ट्रीय विमान सेवांना परवानगी देण्याचा अधिकार सक्षम अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे शहा प्रजासत्ताक दिनी टूॅक्टर रॅलीच्या वेळी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या दिल्ली पोलिसांची गृहमंत्री अमित शहा यांनी सुश्रुत ट्रॉमा सेंटर आणि तीरथराम हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस केली शहा यांनी जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दाखवलेल्या शौर्य आणि संयमावर संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं शहा यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे एव्हियन इन्फ़्लुएन्ज़ा जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात कावळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्हयात मोरांना तसच नांदेड जिल्हयात घुबडांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे केरळ हरियाणा मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तिसगड उत्तराखंड गुजरात उत्तर प्रदेश आणि पंजाब या नऊ राज्यांमध्ये एव्हियन इन्फ़्लुएन्ज़ाची लागण पाळीव आणि वन्यपक्ष्यांमध्ये झाल्याचं मत्स्यपालन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने काल सांगितलं या सर्व राज्यांमध्ये नियंत्रण आणि विलगीकरणासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्याचे काम चालू असल्याचं मंत्रालयाने सांगितलं

त्यानंतर त्यांचा शिरच्छेद केल्याची एक चित्रफित प्रसारीत करण्यात आली होती या प्रकरणातला मुख्य संशयित अहमद उमर सईद शेख याला तीन न्यायाधीशांच्या पीठानं निर्दोष मुक्त केले पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी शेखची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती आणि इतर तीन आरोपींना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले दरम्यान या कृतीतून पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होत असून उमर सईदला दहशतीसारख्या कृत्यातून मुक्त करणे म्हणजे न्यायाची अवहेलना असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तहव यांनी म्हटलं आहे पाक पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल अमेरिकेनंही संताप व्यक्त केला आहे हा निर्णय म्हणजे दहशतवादामुळे बळी पडलेल्यांचा अपमान असल्याचं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन सासाकी यांनी म्हटलं आहे बेरा अमेरिकेतील इंडो अमेरिकन खासदार अमी बेरा यांची आशिया पॅसिफिक मध्य आशिया आणि अण्वस्त्र प्रसार विरोध या विषयावरील परराष्ट्र उपसमितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे ही निवड म्हणजे आपला सन्मान असल्याचं बेरा यांनी म्हटलं आहे बेरा हे सध्याच्या अमेरिकन संसदेतील सर्वात वरिष्ठ इंडो अमेरिकन खासदार आहेत प्रिन्स मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अबू धाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झाएद अल नाह्यान यांच्याशी द्रध्वनीवरून चर्चा केली दोन्ही नेत्यांनी कोविड संकटातही भारत आणि यू ए ई मधील सहकार्य अविरत सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं कोविड नंतरच्या काळातही दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली